काही किरकोळ घटना वगळल्या तर सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे काँप्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही भवितव्य आज ठरेल

निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं याकरता सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे राज्यात दुष्काळ निवारणासाठी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांचे दौरे करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत

यंदाची राज्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या निवारणासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत जालना जिल्ह्यात जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे टँकर भरायलाही पाणी नसल्यानं प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

विविध उपक्रमांच्या माध्यमातून दारू आणि तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत यात अनेक अडचणी आणि संकटं येत असलीतरी यावर मात करून संघटनेची ताकद विक्रेत्यांना दाखवून देत गावात दारूबंदी नक्कीच साध्य होईल असा आशावाद डॉ अभय बंग यांनी व्यक्त केला आहे गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज अल्या मुक्तिपथ तालुका कार्यालयाद्वारे आयोजित व्यसनमुक्ती संमेलनात ते आज बोलत होते

व्यापक जनजागृती गाव पातळीवर सक्रीय संघटन कायद्याची अंमलबजावणी करून बेकायदेशीर दारू आणि तंबाखूला बंदी तसंच व्यसनी रुग्णांवर उपचार या चार कलमी कार्यक्रमांच्या माध्यमातून दारू आणि तंबाखू बंदी शक्य आहे असं ते म्हणाले चार कलमी कार्यक्रमांचाच आधार घेत तालुक्यातली गावं दारूबंदीसाठी प्रयत्न करत आहेत दारूबंदी हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावे लागतील असं डॉ

के सिवन यांच्या हस्ते आज बंगळुरु ॐ या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे

यावेळी विद्यार्थ्यांना प्रक्षेपण स्थळ आणि प्रक्षेपण वाहनही पाहायला मिळणार आहे

अंध व्यक्तींना नोटा ओळखायला मदत करणारे मोबाईल अप्टतयार करायचा रिझर्व्ह बँकेचा विचार आहे

हे अधिक्रोणत्याही अधिक्टोअर मधून आवाजाच्या सहाय्यानं शोधता यावं

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई ांडियन्स या दोन संघात अंतिम लढत होणार आहे या दोन संघांची गाठ एकमेकांशी चौथ्यांदा अंतिम फेरीत पडत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल सरासरी तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील मात्र याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा श्रीारा हवामान विभागानं दिला आहे